अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी न्यासाची स्थापना

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना याविषयी माहिती दिली

सहकारी बँकांचं कामकाज अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकतेने होण्यासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

लोकसभा लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला काल पुढे सुरुवात झाली विविध पक्षातील सदस्यांनी यावर आपले मतं मांडली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या चर्चेला उत्तर देण्याची अपेक्षा आहे

अयोध्या अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केली

दरम्यान सरकारनं या न्यासाच्या स्थापनेची अधिसूचना राजपत्रातून जारी केली आहे या न्यासाचं कार्यालय दिल्लीमध्ये ग्रेटर कैलाश भागात असेल न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुन्नी वक्फ मंडळाला पाच एकरांचा भूखंड मशिद बांधण्यासाठी देण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारनं यापूर्वीच मंजुरी पत्र दिलं आहे निर्भया निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने केलेली याचिका फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाने चारही दोषींना एकाच वेळी फाशी देण्याचे निर्देश काल दिले राष्ट्रपर्तींकडे आता या प्रकरणातील कोणाही आरोपीची दया याचिका प्रलंबित नाही मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणिन्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित असल्याचं सांगितलं

विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगली तर ते परिवर्तन घडवू शकतात अस सांगून विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करुन देश विकासाचा संकल्प करावा असं आवाहन देखील राज्यपालांनी केलं जालना अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून जालना इथं उभारण्यात आलेल्या डॉक्टर बद्रीनारायण बारवाले केंद्रीय स्वयंपाक गृहायं लोकार्पणही काल राज्यपालांच्या हस्ते झालं

या शासन हमीवर महासंघाला द्यावं लागणारं हमी शुल्क देखील माफ करण्यात येणार आहे

कोरोना राज्यात कोरोना विषाणूच्या निदानासाठी पूणे इथल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविले जात आहेतअशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथंही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे तर बाधित भागातून राज्यात आलेल्या प्रवाशांचा पाठप्रावा सुरु आहे असंही टोपे यांनी सांगितलं वाडमय प्रस्कार मराठी भाषेतल्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिल्या जाणा या राज्य वाङ् मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली

कवी रविंद्र लाखे यांच्या अवस्थांतराच्या कविता या पुस्तकाला कवी केशवसुत पुरस्कार जाहीर झाला आहे

संपर्क क्षेत्राच्या बाहेर आणि अवस्थांतराच्या कविता आणि या दुसऱ्या पुस्तकाला एकदम राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला पुरस्कार अशाही पद्धतीने महत्वाचे असतात पुस्तकाच्या रुपात तुम्ही येणं हेही महत्वाचं असतं सध्या गाजत असलेल्या देवबाभळी या नाटकासाठी प्राजक्त देशमुख यांना विजय तेंडूलकर पुरस्कार जाहीर झाला आहे या घोषणेनंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्राजक्त म्हणाले एखादं काम जणू आपण स्वतःला विसरून करतो

आणि हा राज्यशासनाचा पुरस्कार आहे त्यामुळे याचं वेगळ महत्व आहे डॉ पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन भरतमूनी ते बेटोल्ट ब्रेख्त या पुस्तकाला श्री के क्षीरसागर पुरस्कार जाहीर झाला आहे याबाबत ते म्हणाले

गडचिरोली गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी आमदार आनंदराव गेडाम काल पोलिसांना शरण आले न्यायालयानं त्यांची जामीनावर सुटका केली आहे नांदेड नांदेडच्या सहा नगरसेवक पदांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे या प्रभागातल्या रहिवाशी कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी दोन तासाची सुटी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली आहे

जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक आणि जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पण सिंधुद्र्ग जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी सॅनिटरी नॅपकिनच वाण महिलांना दिल जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून महिला वर्गात मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्याकरिता उत्कर्ष प्लस कार्यक्रम राबविण्यात आला

या उपक्रमाची नोंद आता लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे

कबड्डी बीड इथं काल कुमार गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी आणि निवड चाघणी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली मूलींच्या गटात पूणे संघानं अजिंक्यपद पटकावलं तर मुलांच्या गटात ठाणे संघानं रत्नागिरीवर विजय मिळवत जेतेपद राखलं टेनिस टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत काल पुण्यात दुहेरीमध्ये भारताच्या खेळाड़ंनी आश्वासक खेळ केला लिएंडर पेसनं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडनच्या साथीत तर राजक्मार रामनाथन आणि पुरव राजा या भारताच्या जोडीनं उपांत्यपुर्व फेरी गाठली

हुवामान पश्चिम महाराष्ट्रात थंड तर मराठवाडा आणि विदर्भात उबदार वातावरण आहे

उद्या सकाळपर्यंत विदर्भांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार